राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रसरकारची महिला शक्ती केंद्र योजना राज्यात राबवण्यात नि र्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला

राज्यातल्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक निर्णयही घेण्यात आला मंत्रिमंडळानं घेतलेल्या नि र्णयानुसार आता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलभ्नित होणा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असं संबोधण्यात येणार आहे बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय प्राथमिक आरोग्यकेंद्र तसंच शासकीय रुग्णालयात जन्माला येणा या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे भीमा कोरेगांव हिंसाचारप्रकरणी राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आज पुढच्या महिन्यापर्यंत स्थगित केली

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यशासनानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींवरच्या आरोपांचा सारांश आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिले होते राज्य शासनानं सादर केलेल्या कागदपत्रांची दखल घेत त्यांचा आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून न्यायालयानं सुनावणी पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली मुंबईला ठाणेआणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या धरणांतून पाणी पुरवठा होतो

ठाण्याला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे नंदूरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा चेतक फेस्टीवलला उद्या पासून सूरवात होत आहे सारंगखेडा शिल्या घोडे बाजाराला तीनशेहून अधिक वर्षांची पंरपरा असून दत्त जयंती निमित्त दरवर्षी सारंगखेडा हा यात्रोत्सव भरतो गेल्या तीन वर्षांपासून या यात्रेनिमित्त राज्य पर्यटन विकास महामंडळ चेतक फेस्टीवलचं आयोजन करीत आहे

या महोत्सवाकडे परदेशी पर्यटकांचं आकर्षण वाढलं असून त्यांच्या राहण्यासाठी तापी नदीच्या तीरावर खास अशा शामियान्यांची उभारणी करण्यात आली आहे चेतक फेस्टीवल चं उदघाटन राज्याचे पर्यटनमंत्री जयकूमार रावल आणि राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी होणार आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि चापोली शिल्या संजीवनी महाविद्यालयानं सुधीर फडके ग दी माडगुळकर पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं लातूर धिं आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला महाराष्ट्राचे दैवत असलेल्या फडके माडगुळकर देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं राज्यातील महाविद्यालयामधे संगित काव्य आणि लेखन विषयक कार्यशाळा विद्यार्थ्यी आणि परिसरातील कलावंतासाठी आयोजित करण्याची संकल्पना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे या संकल्पने प्रमाणे राज्यातील ग्रामिण भागातील पहिली कार्यशाळा चाकूर तालुक्यातील संजीवनी महाविद्यालयाने आयोजित केली होती लेखनासाठीच्या कार्यशाळेत ठाण्याचे लेखक अभिनेते मकरंद जोशी मोहन शिरसाट रमा नाडगौडा आणि डॉ रेणुकादास देशपांडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलं

या मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटप एस टी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ क्वे धक्का ब्क्की करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली िं भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी पूर्णा अकोला पर्सिंगर गाडी थांबवण्यात आली होती आठवले यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेलंगणा वगळता विरत्र मतमोजणीचे कल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे तेलंगणात मात्र सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे छत्तीसगढ राजस्थान आणि मध्य प्रदेशात कॉंप्रेसनं आघाडी मिळवली आहे मिझोराममध्ये सत्ताधारी कॉंप्रेसला मागे टाकून मिझोराम नष्पिल फ्रंट या प्रादेशिक पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे

काँप्रेस पाच भाजप एक आणि आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत

पर्याय कोण या प्रश्नात गुतूंन न पडताजे नकोत त्यांना या पाच राज्यांमधल्या मतदारांनी नाकारलं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे मध्यप्रदेश राजस्थान छत्तीसगढ आणि मिझोराम मध्ये सत्ताधा यांना पराभूत करणाऱ्या तसंच तेलंगणमधे भाजपाला नाकारणार्या मतदारांचं त्यांनी अभिनंदन केलं उद्धव ठाकरे यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर एका निवेदनाद्वारे आज आपलं मत नोंदवलं

चांदीच्या दरातही आज वाढत्या मागणीमुळं घसघशीत वाढ झाली

विचारवंत एम

कलब्र्गी सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत समान धागा आढळल्यास त्यांच्या हत्येची चौकशी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत करायला सर्वोच्च न्यायालयानं आज अनुकलता दर्शवली आहे

हिंगोली जिल्ह्यातील भाजपाचे जेष्ठ नेते रामराव पतंगे यांचं आज पहाटे निधन झालं

पुढील उपचारासाठी मुंबईला येथे नेत असतांना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली

भाजपाची विविध तसेच राज्यस्तरीय महत्त्वाची पदं त्यांनी भूषविली

या लोकअदालतीच उद्वाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर

जटाळे यांच्या हस्ते करण्यात आल होतं राज्यात विदर्भातल्या काही भागात काल हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला राज्यात विस्त्र हवामान कोरडं होतं